नव्या भारताच्या निर्माणासाठी प्रत्येक देशवासियानं सहकार्य करावं अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे ते आज महाय़्तीच्या उस्मानाबाद आणि लातूर येथील उमेदवारांसाठी औसा इथं प्रचार सभेत बोलत होते पाच वर्षांत जनतेचा विश्वास कमवल्याचं नमुद करताना त्यांचं सरकार दहशतवाद नक्षलवाद समूळ नष्ट करेल शेतकऱी आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रढाकार घेईल असं आश्वासन त्यांनी दिलं काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सहकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कधी समजूच शकले नाहीत अशी टीका त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली पाकिस्तानवर एकच असा घाव घाला की त्यांचं अस्तीत्व नष्ट व्हावं अशी अपेक्षा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली मराठवाड्यावर नेहमी नैसर्गिक संकटं येतात त्यामुळं पंतप्रधानांनी मराठवाड्यामागं खंबीरपणे उभं रहावं असं ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी यावेळी भाषणांमध्ये महायुतीला विजयी करण्याचं आवाहन केलं

त्यात महाराष्ट्रातल्या नागपूर रामटेक वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघांचा समावेश आहे या सात जागांसाठी एकूण एकशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत

अमरावती येथे भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंग यांची महायुतीचे उमेदवार आनंद अडसूळ यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे

उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल

केंद्र सरकारच्या योजना आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचं ग्णगान करत या वाहिन्या निवडणूक आचार संहितेचं उल्लंघन करत आहेत अस्ना आरोप काँग्रेसनं केला आहे महाराष्ट प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे जळगाव जिल्ह्यात काही भागांत काल संध्याकाळी भूकंपाचा धक्का जाणवला

आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीन्सार भ्रकंपाच्या या धक्क्यांमुळं या परिसरात भितीचं वातावरण निर्माण होवून धावपळ उडाली होती

या लढाईत सीआरपीएफचे सहा जवान शहीद झाले होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज शौर्यादिनानिमित्त दिल्लीतील राष्ट्रीय पोलिस स्मारकावर शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली

शांतीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे असुन ही रोकड नेमकी कोणासाठी आणि कूठं नेण्यात येणार होती याची समाधानरकारक उत्तरं रोकड नेणाऱ्या मोटार चालकानं न दिल्यामुळं त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे